अर्थव्यवस्था विषयक सांख्यिकी माहितीच्या आज अपेक्षित असलेल्या प्रकटीकरणाच्या पार्कभूमीवर आणि देशांतर्गत शेअर खरेदीत वाढ झाल्यानं शेअर बाजार वधारला क्रूड तेलाच्या जागतिक दरांमधे घसरण झाल्यानं समभागांची स्थिती सुधारली

काल शेअर बाजारानं सहा महिन्यतील निच्चांक गाठल्यानंतर आजची उभारी बाजाराला सुखावह ठरली आहे

शेतकऱ्यांनी मूग उडीद आणि सोयाबीन कमी दरात विक्री न करता हमीभाव खरेदी केंद्रावरच विक्री करावी असं आवाहन सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे ते काल नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यात लांडगेवाडी इथं पिकांची पाहणी केल्यानंतर दृष्काळी परिस्थितीबाबत शेतकऱ्यांशी बोलत होते पाणी टंचाईबाबत नियोजन आणि आराखडा तयार करण्याचे निर्देश देशमुख यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले

बाजार समितीनं शेतमाल तारण योजना राबवावी आणि शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं राज्यातल्या युवक युवतींना कृषी आधारित कौशल्य प्रदान करून याव्दारे दोन हजार शेतकरी उत्पादक गट निर्माण करण्याचं उद्दीष्ट असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री सभांजी पाटील निलंगेकर यांनी दिली नवी दिल्लीत केंद्रीय कौशल्य विकास विभागाचे सहसचिव राजेश अग्रवाल यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर निलंगेकर यांनी ही माहिती दिली यासाठी पहिल्या टप्प्यात औरंगाबादसह सहा जिल्ह्यांमध्ये एक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जाणार असल्याचं निलंगेकर यांनी सांगितलं केंद्र सरकार देशातल्या गरीब कूटुंबांसाठी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत मोफत शौचालय योजना राबवत आहे पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या पाड्या पाड्यात स्वच्छ भारत अभियान पोहचलं असून स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात बऱ्याच गरीब कुटुंबांना अनुदान मिळालं आहे

चयापचयाशी संबंधित आजारांवर एक संस्था सुरु करण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेत असून यामाध्यमातून सर्वसामान्यांना दिलासा मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे ते काल मुंबईत ओबेसिटी मंत्र या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते राज्यात एक कृती दल स्थापन करून विशेषत लहान मुलांच्या लड्डपणावर त्वरित कार्यवाही केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं लठ्ठपणा आणि बदलती जीवनशैली यांच्याशी संबंधित विकारांमुळे तरुण वर्गाचं फार मोठं नुकसान होत असून याबाबत जागृतीची आवश्यकता राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी यावेळी व्यक्त केली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दिडशेव्या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं विविध राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांनी नऊशेहून अधिक कैद्यांची मुर्कता करण्याचा निर्णय घेतला आहे विशिष्ट श्रेणीतल्या कैद्यांना विशेष सवलत देऊन तीन टप्प्यांमध्ये त्यांची मुर्कता करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला होता द्सऱ्या टप्प्यात पुढल्या वर्षी सहा एप्रिलला आणि तिसऱ्या टप्प्यात दोन ऑक्टोबर रोजी कैद्यांची मुरूता केली जाईल

या कैद्यांच्या मुक्तेच्या निर्धारित तारखेच्या आधी सर्व तुरंगांच्या परिसरात गांधीजींच्या विचारांवर आधारित कार्यक्रमांचं आयोजन आठवडाभर करण्याची सूचना राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केली आहे आय एस आय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी अटक केलेला अंतराळ अभियंता निशांत अग्रवाल याला लखनौ न्यायालयानं सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे उत्तरप्रदेश पोलिस आणि महाराष्ट्र पोलिस यांच्या संयुक पथकानं अग्रवाल याला सोमवारी नागपूर इथं अटक केली होती त्यांच्यावर अधिकृत गुप्तता कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार जिल्ह्यात नवापूर पिंपळनेर मार्गावर काल रात्री अज्ञात चोरट्यांनी सुमारे अडीच कोटी रुपये लुटून नेले नवापूरपासून पाच किलोमीटर अंतरावर हा प्रकार घडला

हा पैसा हवालाचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली या प्रकरणी अद्यापही कुणालाही अटक झालेली नाही